जगभरात कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला त्याला सहा महिने पूर्ण झाले त्यानंतर या साथीच्या सध्याच्या स्थितीचा आढावा संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या बैठकीत घेण्यात आला

योजना विस्तार केंद्र सरकारनं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी जाहीर केलेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या पत हमी योजनेची व्याप्ती वाढवली आहे त्यानुसार या योजनेच्या कक्षेत आता डॉक्टर्स सनदी लेखापाल यासारख्या व्यावसायिकांचाही समावेश करण्यात आला आहे त्यांना या योजनेअंतर्गत त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज घेता येऊ शकेल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली व्यापार माला उत्तर रेल्वेतर्फे काल व्यापारमाला एक्स्प्रेस ही पहिली मालवाहू रेल्वेगाडी सुरु करण्यात आली

या छाप्यांमध्ये अनेक छोट्या गावात दारूचे अवैध साठे आढळून आले असून विषारी दारू बनवणाऱ्या टोळ्याचा कट उध्वस्त करण्यात आला असल्याचं पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी म्हटलं आहे

येत्या पाच तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे अयोध्या आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह असून लोक कुतूहलानं कार्यक्रम स्थळाला भेट देऊन तिथं सुरु असलेल्या जय्यत तयारीची पाहणी करत आहेत यावेळी अयोध्यानगरीत हजारो मातीचे दिवे पणत्या प्रज्वलित केले जाणार असून त्यामुळे इथल्या कुंभार कारागीरांमध्ये प्रचंड उत्साह आहे आपण घडविलेल्या हजारो दीपांच्या प्रकाशानं रामजन्मभूमी उजळून टाकण्यासाठी कारागीर अहोरात्र कार्यरत आहेत मंदिर सुशोभनासाठी हार पुष्पमाला तयार करणाऱ्या कारागीरांच्या हातालाही उसंत नाही अयोध्येतील राजमार्ग सोनेरी रंगात झळाळून उठले आहेत शेकडो कुशल चित्रकारांचे कुंचले रस्त्याच्या बाजूंच्या भिंतींवर रामायणातील प्रसंग चितारण्यात आणि रस्त्यांवर रांगोळ्यांच्या पायघड्या रेखाटण्यात अहर्निश गुंतले आहेत एकूणच भरतभूमीवर रामराज्य सुस्थापित करणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिर उभारणीच्या कार्यारंभासाठी सारी अयोध्या हर्षोत्सुक झाली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्येला जाणार असून कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करून आढावा घेणार आहेत

त्यानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील महिलांसाठी उद्या मोफत प्रवासाची घोषणा केली आहे उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या कोणत्याही गाडीमधून उद्या महिलांना हा सण साजरा करण्यासाठी मोफत प्रवास करता येणार आहे आज मध्यरात्रीपासून उद्या मध्यरात्रीपर्यंत ही सवलत असेल आर्थिक अडचणीमुळे आपल्या नातेवाईकांना भेटायला जाऊ न शकणाऱ्या महिलांना ते शक्य व्हावं यासाठी ही सवलत गेली तीन वर्ष दिली जात आहे मात्र प्रवास करतानाही सर्व भगिनींनी कोविडमुळे उद्भवलेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शारीरिक आंतर मास्कचा वापर आदी नियमांचं पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे पिंगली व्यंकय्या थोर स्वातंत्र्य सेनानी आणि भारताच्या राष्ट्रध्वजाचे रचनाकार पिंगली व्यंकय्या यांची आज जयंती आहे या निमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी पिंगली व्यंकय्या यांना अभिवादन केलं आहे शिक्षण कृषी भाषा भू विज्ञान अशा अनेक क्षेत्रात पिंगली व्यंकय्या यांना रुची होती आपल्या देशाचं सार्वभौमत्व इतिहास संस्कृती यांचं प्रतिक असलेला तिरंगा ध्वज देशाचा अभिमान आहे आणि त्याची रचना करणारे पिंगली व्यंकय्या यांच्या बद्दल देश नेहेमीच कृतज्ञ राहील अशा शब्दांत नायडू यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे

गंडक बुऱ्ही गंडक बागमतीकमलाबालन महानंदा आणि अध्वरा या नद्यांच्या धोक्याच्या पातळीवरून वाहात असून पुराचं पाणी अनेक वस्त्यांमध्ये शिरलं आहे

आसाममधील पूर परिस्थितीत मात्र हळूहळू सुधारणा होत आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार